तज्ञांकडून आकडेवारीचा मनमानी वापर होत असल्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी आकड्यांमधे फेरफार सहजपणे केला जाऊ शकतो असं ते म्हणाले

भविष्यासाठी सांख्यिकी निवडक मुद्दे ही या परिषदेची संकल्पना होती

आकशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल सरकारनं जूलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी एनएससी अर्थात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पीपीएफ अर्थात सार्वजनिक भाविष्य निर्वाहनिधीसह अल्पबचत योजनावरच्या व्याजदरात एक दशांश टक्क्यांनी कपात केली आहे बचत खात्यावरचा व्याज दर मात्र वार्षिक चार टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे

मुंबई आणि आसपाच्या परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे

ढिगा याखाली आणखी काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे आयसीसी विश्वचषक स्पर्धेत काल चेस्टर ली स्ट्रीट इथं खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेनं श्रीलंकेचा नऊ गडी राखून पराभव केला

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात हेडिंग्ले इथं दूपारी तीन वाजता तर न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लॉर्डस इथं संध्याकाळी सहा वाजता सामना होणार आहे